माळढोक अभयारण्याच्या संवदेनशील क्षेत्राची सीमा कमी करण्याबाबत अधिसूचना जारी आणि

आयएनएस शिवाजी राष्ट्पती देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल केलं भारतीय नौदलाच्या लोणावळा इथल्या आयएनएस शिवाजी प्रशिक्षण केंद्राला काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल एका दिमाखदार सोहळ्यात मानाचा ध्वज प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या सोहळ्याबाबत अधिक माहिती ऐकू या आमच्या प्रतिनिधीकडून देशाच्या संरक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या आय एन एस शिवाजी प्रशिक्षण केंद्राला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल ध्वज प्रदान करण्यात आला लेफ्टनंट कमांडर रोषणक्मार सिंग यांनी राष्ट्रपतिंकडून ध्वजाचा स्वीकार केला या वेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती

नौदल अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण परेड मैदानाचे राष्ट्रपती यांनी निरिक्षण केले परेडकमांडर निलेश कोशी जार्ज यांनी संचलनाचे नेतृत्व केलं

या संस्थेमध्ये आत्तापर्यंत सुमारे दोन लाख नौदल अधिकारी आणि जवानांनी प्रशिक्षण घेतले आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजग्रु पूणे सर्वोच्च न्यायालय सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरोधातील प्रलंबित फौजदारी खटल्यांचा तपशील पक्षाची संकेतस्थळे समाजमाध्यमांवर जाहीर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने काल दिले

गडकरी द्रतगती महामार्ग ंदिल्ली मुंबई द्रतगती महामार्गावर विद्यूत गाड्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या विशेष मार्गीकिसाठी वाहन उद्योगांनी मदत करावी असं आवाहन केंद्रीय भूपष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत बोलताना केलं या रस्त्यापैकी दिल्ली जयपूर मार्ग येत्या दिवाळीपर्यंत पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं एल्गार परिषद एल्गार परिषदविषयक खटला राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवण्यास राज्य सरकारची काही हरकत नसल्याचं राज्याचे अतिरिक्त गृह सचिव संजय कुमार यांनी म्हटलं आहे ह्या खटल्याचा तपास केंद्रानं गेल्या महिन्यात एनआयए कडे सोपवल्यानंतर सेना कॉप्रेस राष्ट्रवादी प्रणीत महाविकास आघाडी सरकारनं ह्या निर्णयावर टीका केली होती माळढोक अहमदनगर सोलापर सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्याच्या संवदेनशील क्षेत्राची सीमा निश्विती झाली असून केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतघी अधिसुचना जाहीर केली आहे

यामुळे सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगवाढीचा महत्त्वाचा अडथळा द्र झाला आहे नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या वेळी अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यासंदर्भात जावडेकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती सोलापुर मधल्या उद्योजकांनीही अनेक वर्ष याचा पाठपुरावा केला होता

तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे राष्टीय अध्यक्ष जे पी नडडा यांनी या नियुक्त्या केल्या आहेत

डवेवाले पवार मुंबईतील डबेवाल्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे देण्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले डबेवाल्यांच्या एका शिष्टमंडळानं काल पवार यांची भेट घेतली आणि आपल्या विविध प्रश्नासंदर्भात चर्चा केली डबेवाला भवनचा प्रश्नही तातडीनं मार्गी लाऊ असं आश्वासनही पवार यांनी यावेळी दिलं दध भेसळ राज्यातली दृधाची भेसळ रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे दृध उत्पादक शेतकरी संकलन केंद्र दृधावरील प्रक्रिया केंद्र या सर्व ठिकाणी क्यूआर कोड देण्यात येणार आहे पशुसंवर्धन दृग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी द्धातील भेसळ रोखण्यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली शरद पवार कोल्हापर एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री परिवहन मंत्री आणि अर्थमंत्री तसंच संबंधित सधिवांची संयुक्त बैठक आयोजित करावी असं आवाहन राष्ट्रवादी काप्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल कोल्हापुरात केलं

दाभोलकर पानसरे डॉ नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्याच्या विलंबाबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली दाभोलकर यांच्या हत्येला सात वर्षे तर पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे झाली आहेत तपास यंत्रणा अजुनही हत्यारं आणि फरार मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत या बद्दल न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली वक्ष संमेलन बीड बीड जिल्ह्यातल्या पालवनच्या उजाड माळावर फुललेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर काल पहिलं वृक्ष संमेलन पार पडलं सिनेअभिनेते सयाजी शिंदे लेखक अरविंद जगताप यांच्या संकल्पनेतून आणि वन विभागाच्या सहकार्यातून या संमेलनाचं आयोजन केलं होतं राज्यभरातल्या अनेक पर्यावरण तज्ञांनी यात सहभाग घेतला पर्यावरण विषयक विविध परिसंवादांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं कृषि क्षेत्रात डोन तंत्रज्ञान अहमदनगर कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन शेतीचं अचूक व्यवस्थापन या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने करता येत असं प्रतिपादन हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रकल्प सहसमन्वयक डॉ

शिंदे यांनी केले राह्री इथं कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते सिंधर्व्य सिंधूदर्ग जिल्हयात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्याचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे

अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या द्रध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी अचलप्रमध्ये द्रध संकलन केंद्र उभारणार असून त्यासाठीचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत ते काल अमरावतीमध्ये एका बैठकीत बोलत होते हिंगोली हिंगोली शहरातल्या जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी अडसर ठरत असलेली अतिक्रमणं प्रशासनाकडून पाडली जाणार आहेत मात्र आमचं पूनर्वसन करुन नंतरच अतिक्रमण हटवण्यात यावं या मागणीसाठी काल इथल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं परभणी परभणीचे जिल्हाधिकारी पी शिव शंकर यांची नांदेड इथं बदली झाली आहे परभणीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून शिर्डीच्या साईबाबा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी

मुगळीकर रुजू होणार आहेत

या घटनेतल्या मृतांना काल पूण्यात श्रद्वांजली वाहण्यात आली

या धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होऊन बरीच वर्षे झाली आहेत केंद्र सरकारच्या नविन कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाला बसले आहेत ध्वळे ध्रळ्यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मानांकन ब्रध्दीबळ स्पर्धेत कोल्हाप्रचा आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडू सम्मेद जयकुमार शेट्ये सर्वसाधारण विजेता ठरला तर विक्रमादित्य कुलकर्णी आणि महेंद्रकुमार इंद्रजीत यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला

हवामान् राज्यात काल हवामान कोरडं होतं विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचीत घट झाली होती तर मराठवाडा कोकण आणि मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात तापमानात किंचीत वाढ झाली होती